भारत आणि अमेरिकेदरम्यान आज दिल्लीत मंत्रीस्तरीय चर्चा

आजपासून दोन नोव्हेंबरपर्यंत देशात सतर्कता जागृती सप्ताह

बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या मतदान तयारी पूर्ण

चंद्राच्या प्रकाशित भागात पाणी असल्याचे पुरावे मिळाले

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा भारतीय क्रिकेटसंघ जाहीर

नैऋत्य मान्सून उद्या रजा घेणार दक्षिणेत ईशान्य मान्सूनचं आगमन अपेक्षित

या चर्चेसाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर हे काल भारतात दाखल झाले आहेत भारताच्या बाजूनं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे चर्चेत सहभाग घेतील यावेळी सर्व द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे ही चर्चा झाल्यावर पोम्पिओ आणि एस्पर हे दोघं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील भारत अमेरिका संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांच्यात काल द्विपक्षीय शिष्टमंडळ स्तरीय बैठक झाली दोन्ही मंत्र्यांनी सैन्य सहकार्य सुरक्षित दालन वळण प्रणाली आणि माहिती संरक्षण व्यापार आणि औद्योगिक विषयांवरील सहकार्याचा यावेळी आढावा घेतला मूलभूत विनिमय आणि सहयोग करारावर स्वाक्षरी होणार असल्याबद्दल आणि सशस्त्र दलांमधील गृंतवणूकीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची देखील काल भेट झाली जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी लोकशाही म्हणून दोन्ही देश सखोल लोकशाही परंपरेचे संरक्षक असून ते एकमेकांना पूरक आहेत दोन वर्षांच्या कालावधीत मंत्रीस्तरावरील ही तिसरी बैठक होती माईक पोम्पिओ आणि मार्क एस्पर हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत

सर्तक भारत समृध्द भारत ही या वर्षीची संकल्पना आहे

यानिमित्त केंद्रीय अन्वेषण विभागानं दक्षता आणि भ्रष्टाचार विरोध या विषयांवरील तीन दिवसीय राष्ट्रीय परीषदेचं आयोजन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दूर दृश्य प्रणालीद्वारे आज संध्याकाळी या परिषदेचं उद्घाटन करतील

या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी या केंद्रा मार्फतच नैसर्गिक उत्पादन म्हणून प्रमाण पत्र मिळवून दिलं जाईल तसंच त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी विपणानाची योग्य संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे

बिहार निवडणूक बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे कोरोना संसर्गाची परिस्थिती असल्यानं निवडणूक आयोगानं मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत निवडणूक प्रक्रियेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीनं मास्कचा वापर करणं बंधनकारक आहे मतदान केंद्रांवर प्रवेश करताना प्रत्येकाची तापमान चाचणी घेतली जाणार असून सॅनीटायझरचाही वापर केला जाणार आहे

नडडा यांनी लडाखचे प्रदेश अध्यक्ष जामयांग सेरिंग नामग्याल आणि कार्यकर्त्यांच अभिनंदन केलं आहे

या विजयाबद्द्ल शुभेच्छा देत लडाखच्या जनतेचा भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास या विजयामुळ दिसून येतो असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे

युरोपमध्ये संसर्ग वाढत असल्यानं या खंडातल्या अनेक देशांमध्ये नवीन निर्बंध लागू केले जात आहेत चंद्रावर पाणी चंद्राच्या प्रकाशित भागातही पाणी असल्याचे पुरावे मिळाले असल्याचं अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या सोफिया या हवाई वेधशाळेनं काल जाहीर केलं यामुळं चंद्राच्या केवळ सावलीच्या भागातच नाही तर सर्व पृष्ठभागावर पाणी असण्याची शक्यता निर्माण झाली आहे चंद्राच्या दक्षिण गोलार्धातल्या क्लॅव्हियस या दरीतील पृष्ठभागावर सोफियाला पाण्याच्या रेणूंचं अस्तित्व असल्याचं आढळून आलं आहे इथं पाण्याचं अस्तित्व कसं निर्माण झालं याबाबत अभ्यास केला जाणार आहे

या मोहिमेवेळी चंद्रावरील पाण्याबाबत अधिक अभ्यास केला जाणार आहे बांगलादेश दुर्गा पूजा पश्चिम बंगाल मध्ये काल दुर्गा देवीच्या मुर्तीचं विसर्जन होत पाच दिवसांच्या दुर्गा पूजा महोत्सवाची सांगता झाली कोरोना संदर्भातील नियम लागू असल्यानं यंदाच्या वर्षी हा उत्सव साधेपणानं साजरा होत अनेक कार्यक्रमांना फाटा देण्यात आला होता बांगला देशातही काल दूर्गा विसर्जन झालं दुर्गा पूजा हा बांगलादेशातील हिंदू नागरिकांचा सर्वांत मोठा सण आहे मोदी तेल भारताची ऊर्जा जगाला उर्जा देईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे सेरावीक या संस्थेनं आयोजित केलेल्या चौथ्या भारत ऊर्जा परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मोदी यांनी जगातील प्रमुख तेल आणि भुगर्भ वायू क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला ऊर्जा सुरक्षेला आपलं अधिकाधिक प्राधान्य असून देशाचं ऊर्जा क्षेत्रातलं भविष्य उज्ज्वल आणि सुरक्षित असल्याचं मोदी यावेळी म्हणाले स्वावलंबी भारत जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असंही त्यांनी सांगितलं

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही यावेळी उपस्थित राहतील

तसंच राज्यातल्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे क्रिकेट टीम आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं म्हणजेच बीसीसीआयनं भारतीय संघाची निवड केली आहे कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासूनचा भारतीय संघाचा हा पहिलाच विदेश दौरा असेल

दुखापतग्रस्त असलेल्या रोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आलेला नाही तसंच कमलेश नागरकोटी कार्तिक त्यागी ईशान पोरेल आणि टी नटराजन या चार अतिरिक्त गोलंदाजांचा समावेश संघात करण्यात आला आहे

मात्र पंजाबच्या मनदीप सिंग आणि ख़िस गेल यांच्या जोरदार फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे हवामान दक्षिण भारतात हिवाळी पाऊस घेऊन येणारा ईशान्य मान्सून उद्यापासून सुरु होईल अशी अपेक्षा आहे हे मोसमीवारे उद्या तमिळनाडू आणि आंद्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर दाखल होतील असा अंदाज हवामान विभागानं आज वर्तवला दरम्यान नैऋत्य मान्सूननं काल संपूर्ण उत्तर प्रदेश बिहार मध्यप्रदेश गुजराथ छत्तीसगड सह विदर्भ खानदेश आणि मराठवाड्याच्याही बऱ्याच भागाचा निरोप घेतला उद्या पर्यंत नैऋत्य मान्सूननं संपूर्ण देशाचाच निरोप घेतलेला असेल काल महाराष्ट्राच्या सर्वच भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या किरकोळ सरींनी हजेरी लावली आज अशा सरी फक्त कोकणात अपेक्षित आहेत त्यानंतर संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे दक्षिण भारत वगळता आता देशाच्या बहुतांश भागात हवामान कोरडं आहे देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये आज धुकं असेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे मुंबई आणि कोलकत्यात ढगाळ वातावरण असेल तर चेन्नईमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे जम्मू काश्मीर चंडीगड डेहराडून अहमदाबाद हैदराबाद आणि पाटणा इथं हवामान कोरडं राहण्याचा अंदाज असून गुवाहाटी इथं ढगाळ वातावरण राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे